सदनानं विधेयकाला मंजूरी देताना विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणा फेटाळून लावल्या

या विधेयकात अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानातल्या हिंदू शीख जैन पारशी बौद्ध आणि ख्रिश्चन समुदायातल्या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे हे विधेयक मुस्लिमांच्या विरोधात नसून भारतातल्या मुस्लिमांवर या विधेयकाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं ग्रहमंत्री अमित शहा यांनी विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकता संशोधन विधेयक पारित झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आाहो देशासाठी हा ऐतिहासिक दिवस असून देशाची सहानुभूती तसंच बंध्भावाचं प्रतिक असल्याचं पंतप्रधानांनी द्विट संदेशात म्हटलं आहे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हे विधेयक म्हणजे देशाच्या विविधतेवर संकुचित विचारांचा विजय असल्याचं म्हटलं आहे दरम्यान या विधेयकाला ईशान्य भारतात विरोध होत असून आसामसह अन्य राज्यात काल मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या

काल लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते लातूर इथला रेल्वेचे डबे तयार करण्याचा नियोजित प्रकल्प हा या प्रयत्नांचाच भाग असल्याचं गोयल यांनी नमूद केलं देशाची अर्थव्यवस्था आणि सकल घरेलू उत्पादन खालावलेलं असताना जागतिक व्यापार आणि औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी सरकार नेमक्या कोणत्या उद्योगांना पाठबळ देणार आहे असा प्रश्न खासदार जलील यांनी विचारला होता

केंद्र सरकारकडून राज्य शासनाला पंधरा हजार पाचशे अट्रावन्न कोटी पाच लाख रुपये कर परताव्यापोटी येणं बाकी असून हा परतावा कमी झाल्यामुळे राज्यातल्या विकास कामांवर परिणाम होत आहे असं ठाकरे यांनी अर्थमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटल आहे महाराष्ट्र समुद्धी महामार्गासाठी अतिरिक्त साडे तीन हजार कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यामुळे महामार्गासाठीच्या कर्जावरचं अडीच हजार कोटी रुपये व्याज कमी होईल या अन्षंगाने महामार्गाच्या मंजूर वित्तीय आराखड्यात बदलास मान्यता देण्यात आली आहे गौण खनिजाचं अवैध उत्खनन आणि वाहत्कीस आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या महसुली अधिकाऱ्याला अधिकार देण्याच्या अध्यादेशाचं अधिनियमात रुपांतर करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हा अध्यादेश मांडण्यात येणार आहे

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याचं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही याला दुजोरा दिला असून यासंदर्भात अद्याप औपचारिक घोषणा होणं बाकी असल्याचं सांगितलं

ते काल प्ण्यात पत्रकारांशी बोलत होते पक्षाचा कोणीही नेता पक्ष सोडून जाणार नाही असं पाटील यांनी स्पष्ट केलं

या मेळाव्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे मार्गदर्शन करणार आहेत विधानसभा निवडणुर्कीतल्या पराभवानंतर आपली पुढील राजकीय भूमिका या मेळाव्यात त्या स्पष्ट करणार आहेत या मेळाव्याला पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आज राज्यभरात बळीराजा क्रतज्ञता दिवस म्हणून साजरा होत आहे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बळीराजा कृतज्ञता कोष तयार करण्यात आला असून जमा होणारा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे

प्लास्टिकच्या पिशवीत ब्रेडपाव झाकून ठेवल्यानं ही कारवाई करण्यात आली दरम्यान आयुक्तांनी शहरात प्लास्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे

संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी काल प्ण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आज द्पारी साडे बारा ते अडीच या वेळेत राज्यभरात रस्त्याच्या कडेला थांबून निदर्शनं केली जातील मात्र पुढच्या दहा दिवसांत याबाबत निर्णय न घेतल्यास बेमुदत रस्ता रोको आंदोलनाचा इशारा संघटनेनं दिला आहे

या विजयाबरोबरच भारतानं तीन सामन्यांची मालिका दोन शून्यनं जिंकली आहे

दोन्ही संघांदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका होणार असून पहिला सामना येत्या रविवारी खेळला जाणार आहे

ओम रेमगडे असं या कामगाराचं नाव असून बॉयलरसाठी लागणारा ऊसाचा भुसा भरण्याचं काम करताना त्याचा पाय चैनमध्ये अडकला होता

पोलीस पाटलांचं गाव पातळीवरचं कार्य मोलाचं असून त्यांचे प्रश्न आपण शासन दरबारी मांडू असं आश्वासन आमदार पवार यांनी यावेळी दिलं पोलीस पाटलांना मानधन वाढ प्रवासभत्ता वेळेवर मिळावा सेवानिवृत्तीनंतर मानधन मिळावे सेवानिवृत्तीच्या वयाची मुदतवाढ गाव तिथे पोलीस पाटील ही संकल्पना राबवावी आदी मागण्या पोलीस पाटील संघटनेनं यावेळी आमदारांकडे केल्या

अविनाश डोळस सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित फुले आंबेडकरी राष्ट्रवादाची अनिवार्यता या विषयावर बोलत होते फक्त महा पुरुषांचे नाव पुढे न नेता त्यांचे विचार पुढे नेला पाहिजे असे विचार अविनाश डोळस यांचे असल्याचं इंजिनीयर यांनी यावेळी म्हटलं